आकाशवाणी नागपूर काही ठळक बातम्या

सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी संवेदनशीलता आणि राजकीय कौशल्य यामुळं आपला देश एका सुत्रात बांधला गेल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून प्रसारित मन की बातया कार्यक्रमातून सांगितलं

आज नागपूर इथं अटल महाआरोग्य शिबीराचं आयोजन

स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज रात्री अंतिम सामना खेळला जाईल सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी संवेदनशीलता आणि राजकीय कौशल्य यामुळं आपला देश एका सूत्रात बांधला गेल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून म्हटलं

गुजरातमधील नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या या म्रर्तीची उंची अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा द्रप्पट आहे सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रन फॉर युनिटीमध्ये सर्वांनी मोठया संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे आपला देश क्रीडा प्रकारांमध्ये नवनवीन विक्रम स्थापन करीत आहे याबद्दल त्यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं पॅराआशियाई खेळ आणि ग्रीष्मकालीन य्रवा ऑलिम्पिक खेळामघ्ये भारतातफे आतापर्यतचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्यात आलं असा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी आवर्जून केला यंदा हॉकी जागतिक चषकाचं आयोजन ओडिशाच्या भुवनेश्वर इथं होणार असल्याबद्दल आणि ग्रीष्मकालीन युवा ऑलिम्पिक खेळामध्ये भारतातफे आतापर्यतचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्यात आलं असा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी आवर्जून केला यंदा हॉकी जागतिक चषकाचं आयोजन ओडिशाच्या भुवनेश्वर इथं होणार असल्याबद्दल श्री मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांनी व्रुकतच सामाजिक उपक्रमांमध्ये केलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी सेल्फ फॉर सोसायटी ची प्रशंसा केली पंतप्रधान श्री मोदी यांनी यावेळी पर्यावरण संरक्षणासाठी संतुलित जीवनशैली आत्मसात करण्यावर भर देतानाच आदिवासी आणि वनांमध्ये राहणाऱ्या लोकांचा विशेष उल्लेख करत त्यांनी जपलेल्या नैसर्गिक संत्रलनाच्या भूमिकेचं कौतूक केलं दरम्यान श्री मोदी यांनी पुढं जागतिक शांतता या विषयाबद्दल बोलताना यात भारताचं योगदानं सुवर्ण अक्षरात लिहिण्यात येईल असं सांगितलं

यात भारतीय सैनिकांनी खूप मोठी भूमिका बजावली होती असं श्री मोदी यांनी सांगितलं दहशतवाद जलवायू परिवर्तन आर्थिक विकास आणि सामाजिक न्याय यासारख्या मुद्दयांवर तोडगा काढण्यासाठी सर्व देशांनी एकत्रित येऊन काम करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले आगामी सणासुदीच्या काळासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत सिकलसेल हा असाध्य रोग राज्याच्या काही भागातील आदिवासी क्षेत्रांमध्ये आढळून आला असून या संदर्भातील उपचार आणि आरोग्य शिबीराचं आयोजन या भागात करणं गरजेचं ठरणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते महामार्ग जहाजबांधणी आणि जलसंपदा मंत्री श्री नितीन गडकरी यांनी केलं त्यांच्या हस्ते आज नागपूर इथल्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघासह जिल्हयातील नागरिकांसाठी अटल महाआरोग्य शिबीराचं उद्घाटन झालं तेव्हा ते बोलत होते यावेळी अटल मौखिक आरोग्य अभियानाच्या संकेतस्थळाचं उद्घाटन प्रातिनिधीक स्वरूपात रूग्णांना आरोग्य साधनाचं वाटप आरोग्य विषयक माहिती देणाऱ्या पुस्तकांचं तसंच बांधकाम कामगारांना विविध योजनांतर्गत देण्यात आलेल्या लाभाच्या रकमांचे धनादेश वाटप यावेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री गिरीश महाजन अव्न आणि नागरी प्रवठा ग्राहक संरक्षण मंत्री श्री गिरीश बाटप आणि इतर मान्यवरांच्या हस्ते आलं गरजू आणि गरीब रूग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्यभर आरोग्य शिबीराचं आयोजन यशस्वीपणं करण्यात येत आहे

राज्यात महात्मा ज्योतिबा फ़्ले जनआरोग्य योजना तसंच म्रख्यमंत्री सहायता निधीतुनही रूग्णांना आरोग्य सुविधा देण्यात येत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं मुख्यमंत्री सहायता निधीतुन साडेचारशे कोटी रूपयांची मदत देण्यात आली असून यामुळं अनेकांचे प्राण वाचले आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली

यावेळी अव्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण आणि औषध प्रशासन मंत्री श्री गिरी बाटप यांनी या शिबीरामुळं राज्यभरातील रूग्णांना मोठा दिलासा मिळत असून विविध योजनांच्या माध्यमातून रूग्णांना मोठ्या प्रमाणावर अर्थसहायही देण्यात येत आहे रूग्णाांना औषधं आणि गरिबांना अव्नधान्य उपलब्ध करून देण्याचा सरकारचा निर्धार असल्याचं श्री बापट यांनी सांगितलं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान सिंझो अबे यांच्याशी यमानासी इथं औपचारिक चर्चा केली यानंतर पंतप्रधानांशी जपानचे आपले समपदस्थ यांच्यासोबत यामानशी येथील प्रामुख्यानं यमानसीय विविध सुविधा केंद्रांना भेट दिली आकाशवाणी संवाददातांनी दिलेल्या वृत्तानुसार ज्या भेटीदरम्यान दोव्ही देशातील संयुक्त संशोधन आजी विकास यातील विविध बार्बीवर चर्चा झाली पंतप्रधान श्री मोदी आणि अॅबे यांच्या दरम्यान आशियाई अर्थकारण याबाबतही अपैचारिक चर्चा झाली

यात महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहे

तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त श्री एस पी सिंग महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री ओमप्रकाश देशमुख कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी कृषी शास्त्रज्ञ डॉ सी डी मायी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ शरद निंबाळकर उपस्थित राहतील

बडोले बोलत होते

अरुणा ढेरे यांची सवसहमतीने र्निवड करण्यात आलो आहे सा्हात्य मंडळाच्या बैठकोर्तार्वावध नावांवर चचा होऊन ढेरे यांच्या नावावर एकमत झालं

अरुणा ढेरे यांच्या रुपाने संमेलनाला पाचव्यांदा महांला अध्यक्ष लाभल्या आहेत

यापूर्वा डॉ

आतापयत संमेलनाच्या ईातहासात कुसुमावती देशपांडे दुगा भागवत शांता शेळके र्वजया राजाध्यक्ष या चारच र्माहलांना संमेलनाध्यक्ष होण्याचा मान र्मिळाला आहे

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे परन्तु मर्हावतरणने सुरु केलेल्या भार ान्नयमनानं जिल्ह्यातील शेतकरीं धास्तावलााचंतेत आहे ओमानमधील मस्कत इथं सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियव्स करंडक हॉकी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज रात्री अंतिम सामना खेळला जाईल भारतीय वेळेव्रसार रात्री दहा वाजून चाळीस मिनिटानी सामन्याला सुरूवात होईल

उपांत्य फेरीत भारतानं जपानवर तीन दोन अशी मात केली ग्रुरजन सिंग दिलप्रीत सिंग चिंगलेनसाना कंग्रुजाम हे भारताचे प्रमुख गोल दावेदार असून जपानतर्फे हिरोटाका वाकुरी आणि हिरोटाका झेंडाना हे मुख्य खेळाडू आहेत हॉकीप्रेमींचं लक्ष आजच्या सामन्याकडे लागलं आहे नोकरीरोजगार स्वयंरोजगार प्रांशक्षण मागदशन आणि संधीला उपलब्ध करणारी बल्लारपूरची युथ एम्पॉवरमट समीट हों रोजगार युक्त महाराष्ट्र र्गनमाण करण्याची सुरुवात आहे हा रोजगार महामेळावा आपल्याला जिंकण्याची मार्नासकता देणार आहे बल्लारपूरवरून हो मार्नासकता घेऊन लढायला संसद्ध व्हाअसे आवाहन राज्याचे र्वत्त र्नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटर्वार यांनी केलं

कायक्रमाच्या अध्यक्षस्थानी कद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहोर तर उद्घाटक म्हणून कौशल्य विकासमंत्री संभाजीराव र्गिनलंगेकर उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युथ एम्पॉवरमट सामट मधील सहा सूत्रांची मांडणी केलां चंद्रपूर जिल्ह्यातील सव युवकांना अगदा रेल्वेसैन्यदल खाणक्षेत्र व अन्य कोणत्याहां क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यासाठी संधी उपलब्ध व्हावी यासाठी आवश्यक असणाऱ्या स्पधा परीक्षांच्या पुस्तकांची मागदशनाची उपलब्धता जिल्ह्यातील युवकांना आगामी काळात केले जाणार असून त्यामाफत त्यांना हा संधी दिला जाणार आहे याबरोबरच आजचं प्रार्दोशक बातमीपत्र संपलं

नमस्कार